या योजनेअंतर्गत प्णे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही प्रस्कार मिळाला आहे

अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचा गौरव होणार आहे याबद्दल कृषिमंत्री दादाजी भ्से यांनी विभागाचं कौत्क केलं आहे थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले

म्ख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण आय्ष्य समाज शिक्षणासाठी वेचलं त्यांनी वाई रूढी प्रथांना झ कुन ाका असे सांगतानाच माणसाच्या मुलभूत गरजांसह शिक्षण रोजगार आरोग्य पर्यावरण अशा गोष्टींबाबतही परखड भाष्य केलं आहे त्यासाठी समाजाला दशसुत्रीही दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संत गाडगेबाबा यांना अभिवादन केलं आहे पवार म्हणालेत की संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी विचारांचे कृतीशील संत समाजसुधारक होते समाजातील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता अनिष्ठ रुढी परंपरांच्या निर्मुलनासाठी त्यांनी आय्ष्यभर काम केलं संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमीतानं राज्यात आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

यात स्थानिक लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला नांदेड जिल्ह्यात भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अशोक मुंडे यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अमरावती इथल्या संत गाडगे बाबा विद्यापीठातही आज गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली विद्यापीठाचे प्र क्लग्रू डॉ राजेश जयप्रकर आणि क्लसचिव डॉ त्षार देशम्ख यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्याला प्ष्प अपर्ण केली मुंबईत पहिल्यांदाच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या एका बिबट्याला सॅ लाई कॉलर लावली आहे मानव आणि बिब या संबंध तसंच मानवी वस्त्यांमध्ये बिबो वावरताना त्यांची जीवनशैली अभ्यासण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उदयान आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसाय ी यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे सॅ लाई कॉलर लावलेला बिबट्या मादी असून तिचं नाव सावित्री आहे

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी ही माहिती दिली इयता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन पदधतीनं घेतल्या जातील असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्पं केलं काल चेंब्र इथं झालेल्या पालक शिक्षक मेळाव्यात त्या बोलत होत्या कोरोनाच्या वाढत्या प्राद्र्भावामुळे परीक्षा कशा पद्धतीनं घेतल्या जातील या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्पं केलं काही ग्रामीण भागात अजूनही इं रने ची स्विधा नाही तसंच अजूनही काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं त्यांच्याकडे साधन स्विधा नसल्यानं ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नाही त्यामुळे परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेतल्या जातील असं त्यांनी सांगितलं

परीक्षा विभाग प्रमुख डॉ अजित पाठक यांनी ही माहिती दिली विद्यापीठाच्या दंतरोग होमिओपॅथी आय्र्वेद य्नानी आदी विविध विद्याशाखांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा ऑफलाइन होणार आहेत

एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात प्रात्यक्षिक परीक्षा होतील परीक्षांच्या वेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील असं पाठक यांनी सांगितलं

अशाप्रकारचा हा देशातला पहिलाच महोत्सव असून तो ऑनलाईन पदधतीनं होणार आहे खेळणी उद्योगक्षेत्राच्या सर्वकष विकासाच्यादृष्पीनं संवादाला चालना देणं तसंच भारतीय खेळणी उद्योग क्षेत्राच्या क्षमता जगासमोर मांडणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे देशभरातून अनेक खेळणी उद्योजक या महोत्सवात सहभागी झाले आहेत

माघवारी जया शृध्द एकादशी निमित आज पंढरपुरात विठठल रुक्मिणीची नित्यपुजा संपन्न झाली विठ्ठलाची पूजा मंदीर समितीच्या सदस्य एड माधवी निगडे यांच्या उपस्थितीत तर रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह

ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थितीत झाली माघी एकादशी निमित मंदिरात फुलांची आकर्षक आरास केली होती

सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातलं दहिवडी शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या वाइयावस्त्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्या आहेत कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेतला असून कोणत्याही कारणासाठी लोकांना बाहेर पडायला मनाई आहे अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंसाठी काही द्कानदारांची यादी प्रशासनानं जाहीर केली आहे त्यांच्यामार्फत नागरिकांना आवश्यक स्विधा घरपोच दिल्या जाणार आहेत नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठाननं कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आयोजित केलेला गोदावरी गौरव प्रस्कार सोहळा कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भावामुळे स्थगित केला आहे हा पुरस्कार सोहोळा येत्या शनिवारी होणार होता काल प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची बैठक न्या नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीनं दिला जाणारा वि

शिरवाडकर स्मृती लेखन प्रस्कार तसंच वसंत काने कर स्मृती रंगकर्मी आणि बाब्राव सावंत स्मृती नाट्यकर्मी पुरस्कार सोहळा येत्या शुक्रवारी होणार होता तोही स्थगित केल्याच परिषदेनं कळवलं आहे

आफ्रिकी आणि सेनगलच्या पोलीसांनी संयक्तपणे केलेल्या कारवाईत यावर्षीच्या फेब्रवारी महिन्यात पुजारी याला अधिक झाली होती त्याला आधी आफ्रिकेतून सेनेगलमधे आणि तिथून भारताला हस्तांतरित करण्यात आलं होतं